केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली सरकारी रुग्णालयांमधून होणारं लसीकरण पूर्णपणे मोफत असेल तर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी शुल्क अदा करावं लागेल लसीकरण शुल्काचं निर्धारण येत्या दोन ते तीन दिवसांत होणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

ही सर्व साधनं जनतेसही रास्त दरात उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन आय़क्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे काल राज्यातल्या सर्व विभागीय औषध सहआय्क्तांसोबत बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच ऑक्सिजन आणि इतर साहित्याच्या विभागनिहाय उपलब्धतेचा काळे यांनी आढावा घेतला मास्क सॅनिटायझर तसंच इतर साहित्याचा तुटवडा किंवा काळाबाजार याबाबतची माहिती एक आठ शून्य शून्य दोन दोन तीन सहा पाच या टोल फ्री क्रमांकावर कळवण्याचं आवाहन आयुक्त काळे यांनी केलं आहे

कर्मचाऱ्यांना एक दिवसआड तीन तीन दिवस किंवा एक एक आठवड्याच्या पाळीन्सार कामावर बोलवा असं त्यांनी सांगितलं

महाराष्ट्र पोलिस मुख्यालयातून जारी पत्रकात ही माहिती देण्यात आली

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर नांदेड परभणी लातूर आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

यांनी केलं आहे समाज माध्यमावरच्या संवादातून बोलताना त्यांनी हे आवाहन केलं

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश काल जारी केले

हिंगोली जिल्ह्यातील समगा सावरगाव बंगला इंचा काळकोंडी जोडतळा या पाच गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे तर हिंगोली शहरातल्या बारा गल्ल्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत सर्व भागात काटेकोर अमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

सदर निवासी शाळेला जिल्हाधिकारी षण्म्गराजन एस यांनी तातडीनं भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला या शाळेत दोन डॉक्टरांसह आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे

सहकारी संस्थांच्या निवडण्कांना परवानगी देणारा यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे

ते काल मंत्रालयात यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते अन्य राज्यांच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्यानं राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीत अडथळा निर्माण झाला आहे त्यामुळे उद्योगांचे वीजदर किमान एक रुपया प्रति यूनिटनं कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत त्याबरोबरच घरगूती आणि वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करावं असे निर्देश राऊत यांनी दिले

राज्याच्या पहिल्या जनगणनेचे प्रमुख औरंगाबाद तसंच नांदेडचे जिल्हाधिकारी पुणे महानगपालिकेचे आयुक्त मुंबई विभागाचे महसूल आयुक्त मंत्रालयात सिंचन विद्यूत आदी विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना भुजंगराव यांनी औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उभारणी पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरासारखी विविध विकासकामं भंडारदरा धरणाची द्रुस्ती अशा अनेक कामांतून आपल्या कार्यक्शलतेची छाप सोडली निवृत्तीनंतरही भूजंगराव यांनी मराठवाडा विकास महामंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु महाराष्ट्र विकास अनुशेषासंदर्भात वि म दांडेकर समिती अक्रषी विद्यापीठांची लेखासमिती न्हावा शेवा बंदर मराठवाडा ग्रामीण बँक मराठवाडा वैधानिक मंडळ यासह विविध समित्यांवर काम करताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला मराठवाड्याच्या विकासातल्या भरीव योगदानाबद्दल भ्जंगराव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव प्रस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मूती प्रस्कार प्रदान करण्यात आला होता त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

पुढील आदेशापर्यंत या गावांत कोंबड्यांची खरेदी विक्री वाहतूक तसंच जत्रा प्रदर्शन करण्यास बंदी घालण्यात आली आहे या परिसरात म्रत पक्षी आढळल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नजिकच्या पश्वैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे

लोखंडी सावरगाव शिवारात दहा एकरात आरटीओ कार्यालयाची सुसज्ज आणि अद्यावत इमारत उभी राहणार आहे

पाहण्या संघाचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले तर चार फलंदाजांना द्हेरी धावसंख्याही गाठता आली नाही अक्षर पटेलनं सहा रविचंद्रन अश्विननं तीन तर ईशांत शर्मानं एक बळी घेतला दरम्यान अहमदाबाद इथल्या दीड लाख प्रेक्षक क्षमतेच्या जगातल्या सवोत मोठ्या या मोटेरा क्रीडा संकुलाचं काल दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शहा यांनी या क्रीडा संकुलाचं नेंद्र मोदी क्रीडा संकुल असं नामकरण करत असल्याचं जाहीर केलं

अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून तो ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ मुकेश बारहाते यांनी एक पत्रक जारी करून ही माहिती दिली बाद ठरलेल्या अर्जांमध्ये विद्यमान संचालक नंदकुमार गांधीले मनसेचे संतोष जाधव यांच्या अर्जांचा समावेश आहे तर बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील संचालक रंगनाथ काळे यांच्या अर्जावरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले

जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी ही माहिती दिली